महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात आजही पाऊस नाशिक जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत ओदिशामधल्या भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी सामन्यात काल भारतीय संघानं रशियाचा केला पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज थायलंडला भे देणार आहे

परराष्ट्र मंत्रालयातील पुर्वेकडील देशाचे संघिव विजय ठाकूर सिंग यांनी वार्ताहरांना नवी दिल्ली इथं ही माहिती दिली थायलंडच्या प्रधानमंत्र्यांच्या निमंत्रणावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बॅकॉकला भे देतील आसियान प्रणित यंत्रणा आर्थिक भागीदारी तसंच सायबर सुरक्षा यांच्यात वाढ करणे या मुख्य मुद्यांवर भारतीय आसियान परिषदेत चर्चा होणार आहे ते आज बँकॉक इथं भारतीय समुदायाला संबोधित करतील आसियान ला आणि आसियान प्रणित प्रक्रिया आर्थिक सहयोग परस्पर संबंधांना बळकीी आदी विषयांवर त्यांचा भर असणार आहे प्रांतीय सर्वसमावेश आर्थिक भागीदारी परिषदेत ब्रुनेई कंबोडिया इंडोनेशिया मलेशिया म्यानमार सिंगापूर हे आशियायी देश आहेत तर भारत चीन जपान दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सहा मुक्त व्यापार सहकारी राष्ट्र आहेत

त्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी कोल इंडियाला दिले आहेत

कोल इंडिया ने पाणी वाचवण्यासाठी जलशक्ती अभियानमध्ये सामील होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले भारत आणि अमेरिकेदरम्यान मनी लॉड्रींग तसंच दहशतवादी गटाना होत असलेल्या आर्थिक मदतीविषयी गांभीर्यानं चर्चा झाली

या दोन्ही मुद्यांवर तोडगा शोधण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याचं दोन्ही देशांनी सांगितलं या परिषदेचं अध्यक्षपद भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्टिवन म्नुचिन यांनी संयुक्तपणे भूषवलं दोन्ही देशांमधे अनेक विषयावर भागीदारी वाढवण्याचं आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर सहमती झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या परिषदेनंतर वार्ताहारांना सांगितलं आर्थिक क्षेत्र अधिक मजबुत करण्यासाठी दोन्ही देशांनी केवळ योजनांवर चर्चा केली नाही तर यासाठीच्या उपाययोजनांविषयी चर्चा केली असं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र सरकार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक यांच्या समस्येचा गांभी र्यानं विचार करत असून शेतक यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराना सांगितलं राज्याचे मुख्य सचिव गेले काही आठवडे विविध जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून आज होणा या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले

जिल्हा प्रशासनानं येत्या आठवड्यात नुकसानीचा आढावा घेण्याचं काम पूर्ण करावं असं निर्देश देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ब याच जणांना कायमचं अपंगत्व येतं हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर यावर बरीच आगपाखड झाली आहे या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या त्या राज्यांवर आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कर्ना किच्या किन्तुरू इथं रेल्वेसाठी सहाय्य्क औद्योगिक वसाहत सुरु करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश अंगाडी यांनी माहिती दिली या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील असंही ते म्हणाले काल बेळगावी इथं अशोकपूरम ते हुबळी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते

दिल्ली सरकारनं येत्या सोमवारपासून वाहनांसाठी ऑड ब्रिन योजना लागू करण्यासंबधीची अधिसूचना जारी केली आहे

या योजनेनुसार एका दिवशी विषम क्रमांक असलेल्या गाड्या तर दुस या दिवशी सम क्रमांक असलेल्या गाड्या स्स्त्यावर धावतील दिल्ली सरकारच्या सर्व कार्यालयाच्या कामकाजांच्या वेळांमधेही यासाठी बदल करण्यात आल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं राज्य सरकारी कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी साडे नऊ आणि साडे दहा अशी राहिल दिल्लीतील खाजगी कार्यालयाना हा नियम लागू नसल्याचं ते म्हणाले

दुचाकी गाड्या महिला तसंच विद्यार्थ्यांच्या शाळेत जायची वाहनं तसंच वैद्यकीय सेवा पुरवणा या वाहनांना हा नियम लागू नसेल नियमांच उल्लंघन करणा यांना चार हजार रुपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे

मालीमधल्या मेनाका भागातल्या लष्करी छावण्यांना लक्ष करत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असं लष्करी सुत्रांनी सांगितलं या हल्ल्याबाबत अधिक तपास सुरु असून या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही याभागात सुरक्षा वाढवण्यासाठी तसंच दहशतवाद्याना पकडण्यासाठी अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आलं आहे

मालीमधे अल कायदाशी संबधीत जिहादीं आणि लष्कारामधे अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे उत्तर प्रदेशातील वायू प्रदुषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिका यांनी उचित उपाय करावे असे निर्देश मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिले आहेत राज्यातील सर्वाधिक वायू प्रदुषित जिल्ह्यांच्या जिल्हा न्याय दंडाधिकारी तसंच मंडळ आयुक्तांची काल त्यांनी बैठक घेतली वायू प्रदुषण वाढण्याच्या कारणांवर उपाय करावे तसंच शहरातील कच याचं योग्य निपटारा व्हावा असं त्यांनी सांगितलं शेतक यांनाही प्रदुषणामुळे होणा या दुष्परिणामाची माहिती द्यावी असे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले मुख्यमंत्र्यांनी बागपत मेरठ बुलंद शहर कानपूर लखनऊ हापुड तसंच वाराणसी जिल्ह्यातील अधिका यांना प्रदुषणावर नियत्रण करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती देण्याचीही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली पीक कापणी नंतर उरलेली खांड जालण्यारांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस दिल जाईल अशी घोषणा हरयाणाचे मुख्य मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे हि खांड जाण्या ऐवजी अन्य उपाय योजना कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदूषण नियंत्रण पॅनेलनं दिल्ली इथं सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्याच्या पार्बभूमीवर ही घोषणा केल्याचं बोललं जातंय केंद्राच्या सफर या संस्थेनं शेतीची खांड जाळण्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला आहे खट्टर यांनी या विषयी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या सहयोगाने भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआया ींद्वारे नवी दिल्लीत भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कक्ष स्थापित करण्यात येणार आहे दिल्ली आयआयीचे संचालक व्ही

नाशिक जिल्ह्यात मनमाड मालेगाव नांदगाव तालुक्यांमधे आलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस नसला तरी कयार चक्रीवादाळामुळे समुद्रात गेलेल्या अनेक स्थानिक तसंच परप्रांतिय नोका मोठ्या संख्येनं देवगड बंदराच्या आश्रयाला आले आहेत समुद्रातील वादळ सदृश स्थिती आणखी तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता असून ब्रिल्या मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे ठाणे जालना परभणी जळगाव जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत

भारताच्या मनदिप सिंग यान दोन तर हरमनप्रित सिंग आणि सुनिलन प्रत्येकी एक एक गोल केला

भारताचा कर्णधार मनप्रित सिंग याला सामानावीर किताब घोषित करण्यात आला